बिगर मोसमी पाऊसही घटल्यानं दृष्काळाच्या झळा वाढण्याची शक्यता राहल गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी काल न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलताना सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत केलेल्या आपल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी या आधी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत दिलगिरी व्यक्त केली होती मात्र त्या प्रतिज्ञापत्रातल्या संदिग्ध भाषेवर आक्षेप घेत न्यायालयानं राहूल गांधी यांना सुधारित माफीनामा सदर करण्यास सांगितलं होतं काल हा माफीनामा सादर करून आता या प्रकरणी न्यायालयीन कारवाई थांबवावी अशी विनंती राहूल गांधी यांच्यावतीन करण्यात आली येत्या शुक्रवारी त्यावर सुनावणी होणार आहे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या विरुद्ध कॉप्रेस खासदार सुष्मिता देव यानीआचारसहिता भंगासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला देव यानी निवडणूक आयोगाकडेच फेर विचार याचिका दाखल करावी असा सल्ला न्यायालयानं दिला आहे

विविध पक्षांचे दिग्गज नेते या भागात जोरदार प्रचार सभा घेत आहेत वरिष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी काल हरियाणामध्ये कुरुक्षेत्र इथं भारतातून पाकिस्तानमध्ये वाहत जाणाऱ्या नद्यांचं पाणी त्या भागातल्या शेतकऱ्यांना देण्यात येईल असा संकल्प व्यक्त केला कॉप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशात भिंड इथे एका जाहीर सभेत बोलताना न्याय योजना शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अंदाजपत्रक रफाल व्यवहार आणि नोटबंदीचे विपरीत परिणाम या मुद्द्यांवर मुख्यत्वे भाष्य केलं

अमेरिका चीन व्यापार संघर्षाचं सावट रोखे बाजारावर पडलं आहे नीट पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी किमान पात्रता मर्यादा सहा टक्क्यानं कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

आरविआय कृषी कर्जमाफी आणि वित्तसाद्य योजनांमुळे राज्यांची वित्तीय तृट वाढण्याचा धोका असल्याचा इशारा भारतीय रिझर्व बँकेनं दिला आहे काल मुंबईत पंथराव्या वित्त आयोगाबरोबर रिझर्व बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत बॅकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी हा इशारा दिला राज्य वित्त आयोगांची स्थापना करणं आवश्यक असल्याच मतही दास यांनी यावेळी व्यक्त केलं

मुख्यमंत्र्यांनी काल जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजनांचा आढावा धेतला यावेळी रेडीओ ब्रिजद्वारे साधलेल्या संवादात मुख्य सचिव यू पी एस मदान यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी संबधित जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व तहसिलदार गट विकास अधिकारी ग्रामसेवक सरपंच यांच्यासह जवळपास पाचशेजण सहभागी झाले होते

इतर विभागासाठी सव्वा सहा कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे पाऊस मार्च ते मे दरम्यान पडणारा पाऊस आपण अवकाळी म्हणतो पण तो बिगर मोसमी असला तरी अवकाळी नसतो या पावसानं झालेल्या नुकसानीचीच चर्चा जास्त होते पण तो न येणं अधिक नुकसान करणारं ठरू शकतं यंदा या बिगरमोसमी पावसाचीही अवकुपाच झाली आहे त्याचा हा वृत्तांत

राज्यात उन्हाळ्यातल्या या पावसाच्या प्रमाणातली घट आणखी मोठी आहे

ही घट चिंताजनक असून त्यामुळे दुष्काळी परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते अशी शक्यता दुसऱ्या महाराष्ट्र जलसंपदा आयोगाचे सचिव डी

मोरे यांनी व्यक्त केली आहे

नाईक सध्या मलेशियात राहतो त्यानं मुंबई आणि पुण्यात स्थावर मालमत्तेतही मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला असल्याचंही या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे नाईक याच्यावर दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसारही आरोप ठेवण्यात आले आहेत एकबोटे समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना काल प्रंदरमध्ये मारहाण झाल्याची तक्रार सासवड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे एकबोटे कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी आरोपी आहेत काही गोरक्षकांनी आपल्याला मारहाण केल्याची एकबोटे याची तक्रार आहे विशेष हणजे एकबोटे स्वतः गोरक्षणाचे समर्थक आहेत

मात्र या प्रकरणी अटक झालेली नाही असं पोलिसांनी सांगितलं हल्ला धळे शिवसेनेचे धूळे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्यावर मंगळवारी मध्यरात्री जूने धूळे भागात हळदीच्या कार्यक्रम स्थळाजवळ हल्ला करण्यात आला लोखंडी रॉड चाकूनं वार करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला भाजपाचे महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह मुलगा भाजपा नगरसेवक देवा सोनार भुषण सोनार आणि सोबतच्या लोकांनी हा हल्ला केल्याची फिर्याद हिलाल माळी यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात दिली आहे जामीन शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी याचा जामीन अर्ज काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला प्रकृती अस्वास्थ्यांच्या कारणास्तव त्यानं जामीन अर्ज केला होता सद्यस्थितित हृदय शस्त्रक्रिये नंतरचे उपचार आणि फिजिओ थेरपीसाठी त्याला सवलत देणं हेच पुरेसं आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे मत्य नाशिक नाशिक शहरातील रामकूंड परिसरात असलेल्या गांधी तलावात बुडून काल अठरा वर्षाच्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला लक्ष्मण मीना असं त्याचं नाव असून तो मित्रांसमवेत पोहोण्यासाठी गेला होता बेहिशोवी मालमत्ता गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील गटविकास अधिकारी जावेद इनामदार त्याची पत्नी हस्ना इनामदार या दोघांच्या विरोधात लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं अकोल्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

रॅलीच्या माध्यमातून थॅलेसीमिया आजाराबाबत नागरिकांना माहिती आणि या आजाराच्या उच्चाटनाचं उद्दिष्ट या बाबत माहिती देण्यात आली

काजळी नदीतला पाणीसाठा कमी झाल्यानं पाणीकपात करण्यात येणार असल्याचं महामंडळानं स्पष्ट केलं आहे

शहर स्वच्छ ठेवण्याबाबत महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांच एक सादरीकरण काल आयुक्त कार्यालयात करण्यात आलं त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवी संस्थात्याचबरोबर सोसायट्यांचे पदाधिकारी यांना स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामात सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचं राव म्हणाले तसंच कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची योग्य माहिती अनेक संस्था किंवा सोसायट्यांना करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं हवामान् विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा उष्णतेची लाट आली आहे ती आणखी दोन दिवस राहील

कोकणात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला पण राज्यात इतस्त्र हवामान कोरडं होत आज सर्वत्र हवामान कोरड असलं तरी उद्यापासून दोन तीन दिवस कोकण वगळता राज्याच्या इतर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे